नक्षलग्रस्त राज्यातील स्रक्षा योजना तसंच त्या क्षेत्रातील विकास कार्यासाठी घेतलेला प्ढाकार याविषयी एक आढावा बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज संपन्न झाली त्यानंतर त्यांनी हे ट्वीट केलं या बैठकीला केंद्रीय मंत्र्यांसह नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्री तसंच गृह मंत्रालय आणि स्रक्षा विषयक उच्च अधिकारी यांचा सहभाग होता नक्षलवादी संबंधित घटनांमध्ये गेल्या पाच वर्षात दखलनीय घट झाली आहे

सातवं सम्दाय रेडीओ संमेलन नवी दिल्ली इथं उद्यापासून स्रु होणार असून याचं आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे होत आहे त्रि दिवसीय या संमेलनाची संकल्पना शाश्वत विकासाच्या ध्येयासाठी समूदाय रेडीओ अशी आहे सरकारच्या जलशक्ती अभियान तसंच इतर योजनांसह संशोधन निर्मिती आणि समाज माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांचं प्रसारण यावर सर्वकष चर्चा या संमेलनात होणार आहे या संमेलनात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय समुदाय रेडीओ प्रस्कार प्रदान करण्यात येतील

शासनाला कर गोळा करुन देण्यात व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्या वर्गाचे योगदान मोठे असून व्यापारी वर्गाच्या सर्व समस्या दुर करण्यासाठी शासन कटिबदध आहेए अशी ग्वाही पालकमंत्री डॉ परिणय फ्के यांनी दिली भांडार जिल्ह्यातील लाखनी इथं आयोजित वस्तू आणि सेवा कर विषयक मार्गदर्शन शिबीरात पालकमंत्री बोलत होते शासनास कर गोळा करून देणाऱ्या व्यापारी वर्गाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली भंडारा गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या काही समस्या असल्यास त्यांनी त्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात आपल्या सर्व समस्यांचं यथायोग्य निराकरण करण्याचा प्रयत्न करीनए असं ते म्हणाले

राज्य निवडणूक आयोगाच्या ट्वेंटी फाइव्ह इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्रश् या कॉफी टेबल प्स्तकाचं राज्यपालांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन झालंए त्यावेळी ते बोलत होते राज्य निवडणूक आय्क्त ज स सहारियायावेळी उपस्थित होते राज्यपाल म्हणाले कीए स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्कांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगानं लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात निश्चितच मोलाचं योगदान दिलं आहे निवडण्क प्रक्रिया अधिकाधिक स्लभ करून त्यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याच्यादृष्टीनं कॉफी टेबल बूकसारखे उपक्रम उपय्क्त ठरू शकतात असं राज्यपाल यावेळी म्हणाले

आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथं आयोजित महाजनादेश यात्रेत बोलत होते यावेळी आमदार मोनिका राजळेए खासदार स्जय विखेए्वैभव पिचड आदी उपस्थित होते यापूर्वी त्यांनी लोणी इथं जाऊन गहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं त्यानंतर ते कडाए आष्टीच्या सभेला रवाना झाले गोंड गोवारी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातून विविध क्षेत्रांत नेतृत्व पुढं आलं पाहिजेए असं पालकमंत्री डॉ

चांदूर रेल्वे इथं गोंड गोवारी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यावेळी उपस्थित होते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत समाजातून नेतृत्व प्ढं आलं पाहिजे महत्वाच्या पदांवरू शासनात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे

स्पर्धापरीक्षांची तयारीर दृढ संघटनर मजबूत भारतर संपन्न महाराष्ट्रए विकसित जिल्हा हा मुलमंत्र ठेवून सर्वांच्या सहयोगानं विकास करूयाए असं आवाहनही त्यांनी केलं

ऑटोमोबाईल सेत्रातील कंपन्यांनी आपल्या वाहनांचा खप वाढवण्यासाठी सीएनजीची तरतूद असलेल्या गाड्यांची निर्मिती करावी जेणे कस्न विक्रीत वाढ करणं शक्य होईल असं ते म्हणाले नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते

भारतात इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानयुक्त वाहनांच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचं देखिल त्यांनी सांगितलं यवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा उद्या नागपूरात दाखल होत आहे या यात्रेचं स्वागत नागपूरातील लोकमत चौकात होणार असून शहरातील विविध भागातून फिरून ही यात्रा कळमेश्वर मार्गे वर्षा इयं पोहचून नंतर अमरावती इयं पोहोचणार आहे आदित्य ठाकरे हिंगणा इयल्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व जागा लढवणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज नाशिक इथं दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यानंतर आता ते निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांनी आज नाशिक मध्ये येऊन विधानसभा निहाय इच्छ्कांच्या म्लाखती घेतल्या तसंच निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट केलं देशातील सर्व खेडचांमध्ये ग्रामनेटच्या माध्यमातून वायफाय सुविषा उपलब्ध करून देणार असल्याचा पुनरूच्यार आज सरकारतर्फे करण्यात आला नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमाला संबोधित करताना द्ररसंघार राष्यमंत्री संजय बोत्रे यांनी भारत नेट अंतर्गत एक जीबीएस कनेक्टीविटी देण्याची योजना असल्याची देखिल माहिती दिली

उप्प्रहादारे हे तंत्रज्ञान काम करणार असून यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना दूरसंघाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं शक्य होईल असं ते म्हणाले ज्या ठिकाणी फायबर केबल टाकणं शक्य नाही अथवा इंटरनेटसेवा देखिल उपलब्ध केल्या जाऊ शक्त नाही अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते आणि महाराष्ट्र राज्य लघ् विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून य्वा झेप प्रतिष्ठान आणि माई महिला बहददेशिय मंडळ यांच्या संयुक्त विदयमानं सुरू केलेल्या दीनदयाल अनोखे द्कानाचा काल श्भारंभ झाला प्रस्ताविकात नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते आणि महाराष्ट्र राज्य लघ् विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली य्वा झेप प्रतिष्ठान दवारे दीनदयाल थालीए दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्पए सायन्स एक्संलोटरीए दीनदयाल फिरता दवाखाना आणि आता याच श्रंखलेत दीनदयाल अनोखे दुकान हे उपक्रम राबविण्यात येत आहे ब्लढाणा जिल्ह्यातील शेगावर खामगावर मलकाप्र ए ब्लडाणार चिखलीर मेहकर ए इथं शहरी भागात डेंग्य् रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याम्ळं आरोग्य विभागातर्फे डेंग्य् डास आणि अळी सर्वेक्षण जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती परंत् अजूनही या भागात रुग्ण प्रमाण वाढीव असल्याम्ळ आरोग्य विभागाकडून पून्हा या मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे

ब्लडाणा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेली मोनाली जाधव हिनं जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये दोन स्वर्ण आणि एका पदकावर नाव कोरलं ही स्पर्धा चीन देशातील चेंगड् शहरांमध्ये पार पडली होती दरम्यान मोनाली जाधव आणि क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत ईलग यांचं ब्लडाणा शहरात आगमन होताच शहरवासीयांच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात आलं